आयसीसी विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण अफ्रिकेनं केला श्रीलंकेचा नऊ गडी राखून पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामाजिक लाभासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आपल्या पाच सूत्री कार्यक्रमाचा उल्लेख केला

ब्रिक्स नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत मोदी म्हणाले की डिजिटलीकरण आणि हवामान बदल यासारखे वेगाने बदलणारे तंत्रज्ञान वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी आव्हान ठरत आहे

ओसाका धिं सुरु असलेल्या जी ट्वेन्टी शिखर परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अनेक जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेणार आहेत प्रधानमंत्री मोदी आज सकाळी डोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आणि ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेण्याची शक्यता आहे त्यानंतर महिला सशक्तिकरणाबाबत होणा या विशेष कार्यक्रमात ते सहभागी होतील जी ट्वेन्टी शिखर परिषदेच्या मानवकेंद्रीत भावी समाजाध्या संकल्पनेच्या अनुषंगानं शाधत विकास सर्वसमावेशकता आणि असमानता या मुद्यांवर चर्चा होणार आहे परिषदेच्या चौथ्या आणि अंतिम सत्रात हवामान बदल पर्यावरण आणि ऊर्जा या मुद्यांवर चर्चा होईल असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे भारताच्या परकीय चलनसाठ्यानं आतापर्यंतची सर्वात विक्रमी उंची गाठली आहे

अशी आकडेवारी रिजर्व्ह बँकेनं जारी केली आहे

सरकारनं जूलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी एनएससी अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफ अर्थात सार्वजनिक भाविष्य निर्वाहनिधीसह छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांनी कपात केली आहे बचत खात्यांवरचा व्याज दर मात्र वार्षिक चार टक्के तिका कायम ठेवण्यात आला आहे सरकारी निर्णायानुसार छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर दर तीन महिन्यांनी अधिसुषित केले जातात असं अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

मानवीविष्ठा हाताने वाहून नेण्याची प्रथा संपवण्यासाठी तसंच हे काम करण्या या लोकांचं योग्य पुनर्वसन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी केला आहे या संबधात सरकारकडून कौशल्यविकास प्रशिक्षण शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीसह करण्यात आलेल्या विविध उपाययोजनाची त्यांनी माहिती दिली ते काल राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मांडलेल्या बिगरसरकारी सदस्याच्या प्रस्तावाला उत्तर देत होते

राज्यांना ही प्रथा संपवण्यासाठी या संदर्भातल्या पूनर्वसन कायद्याची योग्य अंमलबजावणी करायला सांगितलं आहे असं ते म्हणाले तेलंगण आणि आंध्रप्रदेश ने आपसातला पाणी तंटा विसरुन उभय राज्यातल्या जनतेच्या हितासाठी एकत्र येऊन काम करायचं ठरवलं आहे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय

जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव याची काल हैदराबाद मधे बैठक झाली त्यावेळी गोदावरी नदीच पाणी श्रीशेल्यम प्रकल्पामार्फत कृष्णा नदीत वळवण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दोन्ही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले दिले

दोन्ही राज्यातील कानाकोपऱ्यात शेती उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे या करता एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला बैठक आज ही सुरू राहील केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयानी पुढील पाच वर्षांसाठी कृती आराखडा तयार करावा असे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत त्यानुसार मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागानं शैक्षणिक गुणवत्ता अद्ययावतीकरण आणि सर्वसमावेशक कार्यक्रम या नावानं आराखडा तयार केला आहे विविध तज्ञांच्या मार्गदर्शन आणि सहभागानंतर हा आराखडा तयार करण्यात आला आहे गुणवत्तेला चालना प्रशासकीय सुधारणास रोजगार स्वयरोजगार उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य असा सर्वकष विचार या आराखड्यात करण्यात आला आहे अशी माहिती अधिका यांनी दिली

राष्ट्रीय आपत्ती व्यक्स्थापन प्राधिकरणानं काल दिल्लीत आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात भूकंप झाल्यास करण्याच्या कारवाईचा सराव केला त्यात त्विरही राज्य सहभागी झाली होते दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या सरावाची माहिती नंतर देण्यात आली उच्च तीव्रतेचा भूकंप झाल्यास तातडीनं मदत कशी पोचवावी याचा समावेश या सरावात होता मुंबई आणि आसपाच्या परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे

टिगा याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे जम्मू काश्मीर बँकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बँकेचे व्यवस्थापक अधिकारी आणि अनाधिककृत लाभार्थी विरोधात गुन्हा नोंदवला आहे विभागातर्फे बँकेच्या विविध कार्यालयात छापा घालण्यात आलेल्या सत्रात लॅपटॉप आवश्यक कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत बँके विरोधात आलेल्या गैरव्यवहारांच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं पॅराडाईस एव्हेन्यू या कंपनीच्या भागिदारांना बँकेनं अनाधिकृत रित्या कर्ज वाटप केलं होतं ही कर्ज बुडीत खात्यात जमा झाल्यानं बँकेवर कारवाई करण्यात आली आहे

या भागातल्या दोन गावांवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा सुरक्षा दलाचा प्रयत्न होता

ब्रिटन स्थित सिरीयाच्या मानवधिकार निरीक्षण संस्थेनं ही माहिती दिली

लुआलबा प्रांताचे गवर्नर रिघर्ड म्यूराज यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मृतांचा नक्की आकडा अद्याप समजू शकला नाही

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत काल चेस्टर ली स्ट्रीट धिं खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं श्रीलंकेचा नऊ गडी राखून पराभव केला

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात हेडिंग्ले क्रिं दुपारी तीन वाजता तर न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्डस ध्व संध्याकाळी सहा वाजता सामना होणार आहे